आपल्या प्राणांची बाजी लावून अफा शौर्य दाखवणाऱ्या शहीदांप्रती देश नेहमीच कृतज्ञ राहील असं राष्ट्रपतींनी आपल्या क्री े संदेशात म्हाज़ आहे सर्विकांचे अत्नलीय शौर्य भारतीयांसाठी कायम प्रेरणादायी राहाणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हा लं आहे तर हा विजय दिवस येणाऱ्या पिढ्यांसाठी सद्दा आदर्शवत राहील असं माहिती आणि प्रसारणमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी म्हा क्रिं आहे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काल वडोदन्यात देशातल्या पहील्या राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठाचं राष्ट्राला लोकार्पण केलं

िंगत शर्मानं सर्वाधिक चार तर जसप्रीत बुमराह उमेश यादव हनुमा विहारीनं प्रत्येकी दोन गडी बाद केले

व्ही सिंधूचा सामना जपानच्या नोझोमी ओकुहाराशी होणार आहे

भूवनेश्वर ध्वं विश्वचषक हॉकी स्पर्धेतच्या अंतिम फेरीत आज बेल्जियमचा सामाना नेदरलँडशी होणार आहे